जागतिक मृष्टियुद्ध स्पर्धेत सोनिया चहल आणि मेरी कोम अंतिम फेरीत रस्ते राज्यात पुढच्या जून महिन्यापर्यंत तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

या परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणविस आणि केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सध्या देशभर आधूनिक शाधत आणि सुरक्षित रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आलं आहे जिथे रस्ते तिथे समृध्दी ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याच आवाहन फडणवीस यांनी विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केलं प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील रस्त्यांचं जीवनमान वाढविण्यावर केंद्र शासनाचा भर आहे जगातील नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून हे शक्य होणार असल्याचं केंद्रीय भूपष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं गंतवणक देशात सध्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात असून या विकास प्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय भूपष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते अँग्रोव्हिजन अँग्रोव्हिजन प्रदर्शनामुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न दृप्पट करण्यात अँग्रोव्हिजन मैलाचा दगड ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं केलं रेशीमबाग मैदानावर आयोजित दहाव्या एग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय उद्योग महत्त्वाचे असल्याचं मत केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केलं

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अयोध्येत सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे सरकारी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणां सतर्क असून अतिरिक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे

माथेरान पर्यटकांचं आकर्षण असलेल्या नेरळ माथेरान टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक वेगवान अधिक आंनंदी आणि अधिक आरामात होत आहे एकू या त्याबाबतचा हा वृत्तांत ग्रूवारी सकाळी पावणेसात वाजता नेरळ स्थानकातून सुटलेल्या नवा साज ल्यालेल्या माथेरानच्या राणीचं माथेरानकरांनी आणि पर्यटकांनी जोरदार स्वागत केलं या झुक झुक गाडीच्या ताफ्यात पाचवं इंजिन आल्यानं तिचा वेग वाढणार आहे डब्यांची संख्याही वाढणार आहे पर्यटकांना दोन तासाच्या या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी गाडीचं रुपडं पूर्णपणे बदलण्यात आलं आहे माथेरानच्या वैभवाच्या अनेक खाणाखुणा असलेली चित्रं डब्यांवर रेखाटली आहेत पारदर्शक छतामुळे आता चहबाजूंनी निसर्गाचा आनंद घेत पर्यटक माथेरानला पोहोचतील या गाडीला लवकरच एक वातानुकूलीत डबा बसविला जाणार आहे त्यामुळे आता या थंड हवेच्या ठिकाणी जाताना उन्हाचे चटकेही सोसावे लागणार नाहीत शोभना देशमुख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड

कसा ते सांगणारा हा वृत्तांत रुपेरी पडद्यावरचा सोहळा गोव्यात साजरा होतो आहे जगभरातले चित्रपट रसिक त्याचा आस्वाद घेताहेत ज्यांच्या डोळ्यापुढे कायमच अधार आहे अशा दृष्टिहीन दिव्यांग बाधवांनीही काल ही चंदेरी दुनिया अनुभवली तंत्रज्ञानानं आता हे शक्य झालं आहे ध्वनीच्या माध्यमातून दृष्यानुभूती देणाऱ्या या तंत्राच्या सहाय्यानं काल दृष्टीहीनांनी शोले पाह्यला

गोव्यात सध्या सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिल्लीतल्या सक्षम या स्वयसेवी संस्थेच्या सहकार्यानं यदा असे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत आज अंधजनांना हिचकी या चित्रपटाची दृष्यानुभूति ध्वनीच्या माध्यमातून घेता येईल पणजीहन आकाशवाणीच्या वृत्तांकन पथकासह माधवी कुलकर्णी पुणे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निवडीनंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रेमानंद गज्वी म्हणाले

आणि आता हा आनंद झालेला आहे पण जबाबदारीही वाढलेली आहे खूप विविध पद्धतीनं मराठी रंगभूमीचा पसारा महाराष्ट्रभर विखुरलेला आहे ते विखुरलेपण जाऊन मी आणि नाट्य परिषद अस आमच्या दोघांच्याही माध्यमातनं नाटकांचा कलावंत सुद्धा मराठी नाटक महाराष्ट्रामध्ये तिथंच थांबलेला आहे

आपल्याकडे अनेक पद्धतीनं रंगभूमी आहे ती अधिक सशक्त होणं आता झाडीपट्टी रंगभूमीवर अजूनही जुन्या पद्धतीची नाटकं केली जातात तर आधुनिक रंगभूमीशी त्यांचं काही नातं जोडून घेता येईल का आणि आताच्या वर्तमानकाळाशी अतिशय खूप चांगल्या प्रगल्भ रंगभूमीच्या स्वरुपामध्ये तीला उभं करता येईल असंही मनाची तयारी विचार आहेत

वाशिम वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांमधून काल पासून मानवी हस्ताक्षरात लिहिण्यात येणारी पोलीस स्टेशन डायरी हद्दपार करण्यात आली आहे

पालघर पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेत झालेल्या कोट्यवधी रूपयांचा कथित भ्रष्टाचाराची चौकशी संबंधित संस्थेनं अद्याप सुरूच केली नसल्याचं माहिती अधिकारांतर्गत केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरातून उघड झालं आहे याबाबत तक्रार वाडा इथले सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती

परस्कार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या वतीनं आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणा या गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार आणि इंदिराबाई अत्रे पुरस्कार काल जाहीर झाले

इम्रत खान निधन शास्त्रीय संगीत तसंच सतार आणि सूरबहारच्या प्रसारासाठी आपलं उभं आयुष्य वेचणारे प्रतिभाशाली कलाकार उस्ताद इम्रत खान यांचं अल्पशा आजारानं अमेरिकेतील सेंट लुई इथल्या रुग्णालयात काल निधन झालं

हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं